स आठ सदस्यांचं निलंबन मागे घेतल्याशिवाय कामकाजावरचा बहिष्कार मागे न घेण्याची काँग्रेसची भूमिका लोकसभेच्या कामकाजावरही बहिष्कार

भाऊ लोखंडे यांचं निधन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळ बैठक झाली

या राज्यांमधल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत तसंच राज्यातल्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा ते यावेळी घेतील

जीवनाश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयकामध्ये भरड धान्य कडधान्य तेलबिया तेल कांदा तसंच बटाटा या वस्तू जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याची तरतूद आहे या वर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल या सुधारणेनंतर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल तसंच मागणी आणि प्रवठा साखळीत संत्लन राखता येईल असं अन्न अणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं

याशिवाय राज्यसभेनं काल कंपनी सुधारणा विधेयक बँकिंग नियंत्रण सुधारणा विधेयक कर निर्धारण आणि अन्य कायद्यांमध्ये सवलत तथा सुधारणा विधेयक राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठ विधेयक आदी विधेयकांना मंजुरी दिली ही विधेयकं आता राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवली जाणार आहेत

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पक्षाची ही भूमिका जाहीर केली त्यापूर्वी रब्बी पिकांच्या किमान हमीभावाच्या मुद्यावरून लोकसभेचं काम काल तासाभरासाठी स्थगित झालं होतं सरकारनं हमीभावात जाहीर केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याचं अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तुणमूल काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल आम आदमी पार्टी द्रविड मुनेत्र कळघम तेलंगण राष्ट्र समिती आणि शिवसेना या पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे शेतकऱ्यांचा शेतमाल कोणीही किमान हमीभावापेक्षा कमी किमतीने घेऊ नये सर्व राज्य सरकारांना हमी भाव देणं बंधनाकरक करावं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाचे खरेदी दर निश्चित करावे अशा तरतुदी असणार एक विधेयक सरकारनं संसदेत आणावं अशी मागणी राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी बहिष्काराबाबतची भूमिका स्पष्ट करताना केली

काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी उपसभापतींची कार्यपद्धत आणि सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे खासदार सुप्रिया सुळे यांनाही अशाच प्रकारची नोटीस आयकर विभागानं बजावल्याचं ते म्हणाले

नांदेड जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला

सातारा इथं एका द्रचित्रवाणी मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना संसर्ग झाला होता उपचारादरम्यान काल पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आशालता यांनी वेगवेगळी मराठी नाटकं मराठी आणि हिंदी चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या होत्या महाश्वेता या द्रदर्शन मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे आशालता यांच्या निधनाबद्दल चित्रपट सृष्टीतून द्ख व्यक्त होत आहे त्यांच्या पार्थिवावर काल शासकीय नियमान्सार सातारा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ

विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचं आणि महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलनाचं अध्यक्ष पद त्यांनी भूषवल होतं निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते हिंगोली जिल्ह्यातल्या उमरा शिवारात चंदनाची सुगंधी लाकडं तस्करीसाठी लपवून ठेवलेल्या शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल छापा मारला

याप्रकरणी कुरूंदा पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दरम्यान कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व दकानं आस्थापना हॉटेल रात्री नऊ नंतर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत

प्ढील दहा दिवसात पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावा असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे

त्यामुळे गोदावरी नदी द्रथडी भरुन वाहत आहे

लहान मुलांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना दलिया देता येईल या दलियाची पाकक्रती सांगत आहेत आहार तज्ञ जाई संत प्रथम एक वाटी दलिया रवा भाजतो त्याप्रमाणे खरप्रस भाजून घ्यावा नंतर कढईत फोडणी करून त्यामध्ये गाजर शेंगदाणे कांदा मटार इत्यादी घालून परतव्न घ्यावे नंतर त्यामधे भाजलेला दलिया घालावा दलिया शिजण्यासाठी पाणी घालावे

दलियात आपण गाजर मटार शेंगदाणे कांदा इत्यादी घातल्यामुळे दलिया रंगीत दिसतो आणि त्यातील पोषण वाढते

काल झालेल्या या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी काम पाहिले

कल्याण काळे यांनी केली आहे त्यांनी काल अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांना या मागणीचं निवेदन दिलं त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधयेकांचा निषेध त्यांनी यावेळी केला

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना न्कसान भरपाई देण्याची मागणी शिवसंग्राम संघटनेनं केली आहे शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी काल बीड तालुक्यात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते

लातूर शहरातल्या गांधी चौकात काल शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं त्यावेळी निलंगेकर बोलत होते

पवार यांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन मतदारसंघात ऊसाचं वाढलेलं क्षेत्र बंद असलेले साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण द्रा होण्याच्या दृष्टीनं करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा केली